भारताच्या उच्च शाधित आणि समावेशी वाढीच्या उद्दिष्टांना त्यामुळे पाठबळ मिळणार आहे साधनसंपत्तीसमृद्ध आणि समावेशी वाढ रोजगार निर्मिती आणि मानवी भांडवलाची उभारणी यासारख्या महत्वाच्या विकास प्राधान्यांची पुर्तता करून उच्च मध्यमवर्गीय उत्पन्न गटातला देश बनण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देणं हा यामागचा उद्देश आहे

कर्जमाफीसाठी अर्ज करणाऱ्या शेवटच्या शेतकऱ्याला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही योजना चालूच राहील अशी ग्वाही पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली तासगाव तालुक्यातल्या वडगाव शिल्या ब्रम्हनाथ सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या नवीन शिरतीच्या उद्वाटन प्रसंगी ते बोलत होते राज्य शासनाच्या शेतमाल तारण योजनेमध्ये बेदाणा मालाचा समावेश आहे त्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यावा तसंच गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यानं विकास सहकारी सोसायटीचं सभासद व्हावं असं आवाहन पालकमंत्र्यांनी या वेळी केलं हिंगोली तालुक्यातल्या कलगाव पाटी गावाजवळ आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत जीपला ट्रकनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला असून जखमींना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आलं असल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे महिलांची धुरापासून सुटका व्हावी यासाठी देशात राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ महिलांना होत आहे पालघर जिल्ह्यात नंदोरे धिल्या महिलांना प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत मोफत एलपीजी कनेक्शन मिळालं आहे

या योजनेच्या लाभार्थी श्रीमती बायजू शांताराम तांडेल यांची प्रतिक्रिया ऐकूया औरंगाबाद महानगरपालिका आणि प्तिहासप्रेमी नागरिकांनी आज शहरातल्या ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांच्या संरक्षण आणि स्वच्छतेसाठी जनजागृती मोहीम राबवली आज आणि उद्या ही मोहीम राबवली जात असून आज याअंतर्गत ऐतिहासिक बीबी का मकबरा मकाई गेट भडकल गेट छत्रपती शिवाजी महराज पुराण वस्तु संग्रहालय रंगीन दरवाजा हुतात्मा स्मारक आदी ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांवर जनजागृती मोहीम राबवण्यात आली

प्रशासनाने हस्तक्षेप केल्या नंतर शिलॉग येथील सीमा सुरक्षा दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला त्यानंतर धोपे कुटुंबाने जवान सुनील धोपे यांचे पार्थिव स्वीकारण्याची तयारी दर्शविली

विद्यमान नगरसरवक अफसर खान यांचे ते ज्येष्ठ बंधु होते त्यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी पाच वाजता जयसिंगपुरा कब्रस्थान श्व अंत्यसंस्कार होणार आहेत जागतिक बाजारात स्थिरता असली आणि रुपयाच्या मुल्यात सुधारणी झाली असली तरीही मुंबई शेअर बाजराच्या निर्देशांकात आज मोठे चढउतार झाले

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात परतीचा पावसाला आज सकाळ पासून सुरवात झाली असून दोन्ही जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं विदर्भ आणि मराठवाङ्यात येत्या दोन दिवसात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला होता त्याप्रमाणे सुरु झालेल्या या पावसामुळे बळी राजा सुखावला असून वातावरणात गारवा निर्माण झाला असल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे